विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्षअधिकारी आरोग्य उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक तसंच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं कोविड व्यतिरिक्त तेर रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावं सेवेचा दर्जा उंचावतानाच सामान्यांना सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी आरोग्य विभागाच्या महत्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या राज्यातल्या आरोग्य संस्थांचं अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून जिल्हा यंत्रणेनं सार्वजनिक आरोग्य संस्थेतली स्वच्छता भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलण्याचं काम करावं असं आवाहनही त्यांनी केलं आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांचा तौलनिक अभ्यास करावा असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टॅग आवश्यक करण्यात आला आहे

फास्टॅगमुळे वाहनांना टोल नाक्यांवर रोख रक्कम भरण्यासाठी थांबावं लागणार नाही

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं गेल्या महिन्यात याबाबतची अधिसूचना जारी केली होती करोना संक्रमणाच्या काळात मुंबईतल्या अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मनुष्यरुपी गणेशाची सेवा केली करोना बाधित रुग्ण आणि गरजूंची सेवा गणेशसेवेपेक्षाही मोठं कार्य आहे करोना योद्ध्यांना या सेवेचं द्प्पट पुण्य लाभेल या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज करोना योद्ध्यांच कौतुक केलं

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने कोविड कृती दल स्थापन करून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे जंतूनाशक फवारणी मास्क वाटप स्यानिटायझर्स वाटप भोजनदान यांसारखे उपक्रम राबवल्याबद्दल राज्यपालांनी समितीचं कौतूक केलं

विवरण पत्र भरायाला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे

कोरोना संसर्गामुळे अवघ्या जगाचं जीवन विस्कळीत करणाऱ्या वर्षाचा अखेरचा दिवस या वर्षाखेरीस भारतातला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं आशादायक चित्र दिसत आहे म्हणूनच नव्या उमेदीनं आणि आशा आकांक्षानं नवं वर्षाचं स्वागत होत आहे नववर्षाचं स्वागत साधेपणाने आणि शांततेनं करावं असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे

पर्यटनस्थळी गेलेल्या नागरिकांनी मास्क वापरणं सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिर्वाय आहे अत्यावशक सेवा आणि खाद्यपदार्थांच्या घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली आहे मद्य पिऊन गाडी चालवणे सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे याविरोधात पोलीसांकडून कठोर कारवाई केली जाईल असा खााराही गृहमंत्र्यांनी दिला आहे

नवीन वर्षाचे स्वागत करताना कोरोना विषाणूचा प्राद्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे कोणत्याही प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे घरी राहून नववर्षाचे स्वागत करणाऱ्या मुंबईच्या नागरिकांच्या सुविधेसाठी उपाहारगृहांना आज रात्री दीड वाजेपर्यंत अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची परवानगी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे त्याबद्दल आहार या संघटनेनं पालिकेचे आभार मानले आहेत पालिकेच्या या निर्णयामुळे उपाहारगृहं रात्री अकरा वाजता बंद करावी लागली तरी टेक अवे आणि घरपोच सेवा रात्री दीड वाजेपर्यंत देता येईल सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज रोजी अस्मिता वाहिनीवरून विशेष कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आह

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं उतरत असून पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतभेद संपवून औरंगाबादचा महापौर काँप्रेसचा होईल यासाठी जोमानं कामाला लागावं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी थोरात औरंगाबाद येथे आले होते

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणेच घरून केलं जावं असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे

पोलिओ लसीकरण मोहिमेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते

सुमारे तासाभरात ही वायूगळती पूर्णपणे बंद करण्यात यश आलं

हिमालय पूल आणि रखडलेल्या हँकाँक पूलांच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु झाली असून नवीन वर्षात मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे हे दोन्ही पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे असल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे

तर कर्नाक बंदर जवळचा ब्रिटीश कालीन हँकॉक पूल धोकादायक झाल्याने हा पूल पाडून नवीन पूल उभारला जात आहे